कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता पो ट्रस्डिया दिडशेव्या वर्धापन दिनानमित्त आयोजित समारंभाचं उद्दा न झालं

भारताला वारसा पर्य ज्ञासाठी बाजारपेठ उपलब्ध करावी असं आवाहन मोदी यांनी काल केलं

केंद्रसरकार भारतीय वारसा संस्थेच्या स्थापनेला कोलकात्याच्या भारतीय संप्रहालयापासून सुरुवात करणार आहे ऐतिहासिक करन्सी बिल्डींगसह चार वास्तूंच लोकार्पणही प्रधानमत्र्यांच्या हस्ते यावेळी झाल देशातल्या पाच संप्रहालयांच आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करायचं सरकारनं ठरवलं आहे असं ते म्हणाले बंगालला उच्च संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे आणि या संस्कृतीनं आपल्याला एकत्र बांधलं आहे असं मोदी यांनी सांगितलं

यावेळी महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची अडीचशेवी जयंतीसुद्वा देश साजरा करणार आहे अशी माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे देशातले एक महान आध्यात्मिक नेता स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली

स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीत दिलेल्या उच्च योगदानाबद्दल त्यांना आदराजली वाहिली आहे स्वामी यांची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचं गौरवोद्वार प्रधानमंत्र्यांनी कोलकाता शिं काल काढले प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे जम्मू कश्मीरमधे दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात त्रालच्या उपविभागात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीवरुन सुरक्षा दलांनी शोधमोहिम हाती घेतली त्यावेळी ही चकमक उडाली या भागात अजूनही एक दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून शोधमोहिम सुरु आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मध्यप्रदेशच्या जबलपूर डें जाणार आहेत तिथं ते एका सभेला संबोधित करतील तसंच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी संदर्भात जनतेशी संवाद साधतील दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून दिल्लीच्या मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहभागासाठी कालपासून मतदान अभियान सुरु केलं आहे

पथनाट्य आदींच्या माध्यमातून हे अभियान चालवलं जाणार आहे या अभियानात सहभागी पथकान लोकांना शिल क्री क्रमांक तसंच मोबाईल एपबद्दल सविस्तर माहिती दिली जगातल्या अनेक भागातून छळ सहन कराव्या लागणा या नागरिकांना देशात आसरा देऊन देशानं चांगली प्रथा पाडली असून ही प्रथा अजूनही सुरुच असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हा लें आहे ते आज चेन्नईत रामकृष्ण मठनं प्रदर्शित केलेल्या श्री रामकृष्ण विजयम या मासिकाच्या शतकहोत्सवी समारंभात बोलत होते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

जम्मू कश्मीरमधल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा सार्वजनिक आणि इतर अनुदानित संस्थानी खरेदी करण्याचे निर्देश जम्मू कश्मीर प्रशासनानं दिले आहेत

लघु उद्योजकांना पाठबळ देण्याच्या उद्दिष्टानं हे निर्देश देण्यात आले आहे गुवाहारी श्वे सुरु असलेल्या खेलो डिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धामधे पाच नवीन विक्रम प्रस्थापित झाले

सहा सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे

जम्मू कश्मीर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ हिना भट यांनी ही माहिती दिली प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम आणि जम्मू कश्मीर ग्रामीण रोजगार कार्यक्रम योजनांचा लाभ ऑनलाईन अर्ज करून घेता येईल असंही भट यांनी यावेळी सांगितलं

युक्रेनचं विमान पाडल्यामुळे विणची राजधानी तेहरान ड्वें शेकडो आंदोलकांनी विणचे अधिकारी आणि प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तेहरानमधल्या दोन विद्यापीठांसमोर हे धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलकांवर अश्रूधूराचा मारा करण्यात आला दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे काल ्राणनं या हल्ल्याची कबुली दिली होती आणि मानवी चुकीमुळे हे विमान पाडल्याचं सांगितलं जेणच्या तेहरान विमानतळावरुन या विमानानं उड्डाण करताच त्यावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता

साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी चीन धार्जिण्या कुओमिंतांग पक्षाचे हान कुओ यू यांना मोठ्या मताधिक्यानं हरवलं

महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात बोईसर थिल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ए एन के फार्मा या रसायन कंपनीत काल संध्याकाळी भीषण स्फो होऊन सात कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले कंपनीत ऑ ेंक्लेव्हघी चाचणी सुरू असताना हा स्फो झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ